ते काल नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या परिषदेच्या एका सत्रात बोलत होतं महसुल वसुली प्रक्रियेत स्थिरता येईपर्यंत वस्तू आणि सेवाकाराच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे केंद्र किवा कोणतंही राज्य सरकार कराचे दर वाढवू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातल्या शेतक यांना दिलासा देत राज्य सरकारनं महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणली आहे

नागरीकत्व सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय व्यवस्थापन संस्था आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या मजकुराची तपासणी करण्यास सांगण्यात आलं नसल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे अशाप्रकारचे कुठल्याही प्रकारचे निदेश दिले गेले नसल्याचं एका ट्वीटच्या माध्यमातून मंत्रालयानं म्हटलं आहे सरकारनं शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियातील मजकूरावर नजर ठेवण्याचे निर्देश दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित करण्यात आलं होतं परंतु या बातम्या निराधार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली माहिती खोटी असल्याचं उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क कार्यक्रम घोषित केला आहे

सीबीआईसी ने एका ट्विट मध्ये ही माहिती दिली आहे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज कटक इथं तिसरा खेळला जाणार आहे